दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली

पुण्याप्रमाणेच सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातलं कोरोना संक्रमण रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलं आहे असं म्हैसेकर यांनी सांगितलं पुण्यातील कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय पथकानं स्थानिक प्रशासनाला काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या असून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल असं डॉ म्हैसेकर यावेळी म्हणाले

म्हैसेकर यांनी दिली

पिंपरी चिंचवडमधील उद्यानं आजपासून खुली होत आहेत याशिवाय प्रतिबंधित क्षेत्र वगळता औद्योगिक क्षेत्र आयटी कंपन्या आणि सरकारी संस्थामधील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आय्क्तांच्या परवानगीने स्वतच्या किंवा कंपनीच्या वाहनाने प्रवास करता येणार आहे मनपाच्या हद्दीतील सर्व बाजारापेठा आणि द्कानांसाठीचं वेळेचं वंधनही आजपासून शिथिल करण्यात आल्याचं महापालिका आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी आज सांगितलं पुणे शहराच्या रक्तपेढयांमधील रक्त साठ्यात लक्षणीय सुधारणा झाली असून सुमारे महिनाभर पुरेल एवढा रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे

पुण्यातील ग्राहक पेठेने अभिनव उपक्रम राबवला असून विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या प्रत्येक वस्तूजवळ ती वस्तू स्वदेशी आहे की परदेशी याचा फलक लावून ठेवण्यात आला आहे त्यामुळं ग्राहकाला वस्तू निवडण्यास सोपे जात असल्याचं ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेत स्वदेशी वस्तू विकत घेण्याचं आवाहन करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहक पेठेनं हा उपक्रम राबवला आहे

टाळेबंदी शिथिल करताना देखील केशकर्तनालयांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे सरकारने नाभिक व्यावसायिकांसाठी व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी तसंच व्यावसायिकांना आर्थिक मदत देण्याची मागणी महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी केली आहे पुणे शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी सहा मीटर रुंद रस्ते नऊ मीटर करण्यासाठीच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीतर्फे आज मान्यता देण्यात आली

या निर्णयाला शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांचा विरोध होता मात्र भाजपने बहमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर केला शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक तसंच ई स्क्वेअर सिनेमा समोरील उड्डाणप्रल पाडण्याच्या प्रस्तावालाही स्थायी समितीतर्फे आज मान्यता देण्यात आली राज्याची सांस्क्रतिक राजधानी असलेल्या प्णे शहरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं रसिकांनी एकत्र येऊन कार्यक्रमांना हजेरी लावणं नजीकच्या काळात शक्य होईल असं वाटत नाही आगामी काळात प्ण्यातील साहित्यिक आणि सांस्क्रतिक क्षेत्राला ऑनलाईन पद्धतीचा अंगीकार करावा लागणार असून त्यादृष्टीने पुण्यातील लेखक साहित्यिक सादरकर्ते आणि प्रकाशकांची तयारीही सुरू झाली आहे

उद्या आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे